निवडणूक आयोगातर्फे लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर

देशाच्या स्वरक्षाव्यवस्थेत औद्योगिक स्वरक्षा जवानांचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

देशभरात आज पल्स पोलिाओ लसीकरण मोहिम राबवण्यात आली

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या

महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

जागतिक ग्रंतवणूक क्षेत्रात भारत एक महत्वाचं केंद्र म्हणून झपाट्यानं वाटचाल करत आहे परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या देशाच्या विकासात योगदान देण्याची ही संधी सोड् नये असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् यांनी केलं कोस्टा रिका देशातल्या सॅन जोस इथं भारतीय समृदायांच्या लोकांशी त्यांनी संवाद साधला

देशाच्या सुरक्षाव्यवस्थेत औद्योगिक सुरक्षा जवानांचं महत्वपूर्ण योगदान असून शेजारी देशांकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांना परतवून लावण्यातही सीआईएसएफ सुरक्षा दलाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील इंदिरापूरम इथं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआईएसएफच्या सुवर्ण जयंती समारोहात बोलत होते देशातल्या महत्वाच्या संस्थांना सुरक्षा प्रदान करून ती जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडणाऱ्या औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांच्या परिश्रमाचं पंतप्रधानांनी विशेष कौतुक केलं तत्पूर्वी पंतप्रधानांनी शहिदांच्या स्मारकावर प्रष्पचक्र अर्पण केलं त्यानंतर मोदी यांनी औद्योगिक स्वरक्षा दलाच्या जवानांच्या पथ संचलनाची मानवंदना स्वीकारली या समारोहात जवानांतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले यावेळी पंतप्रधानांनी पोलीस आणि अग्विशामन दलाच्या विशेष ग्रुणवत्ता प्राप्त कर्मचाऱ्यांना सेवापदक प्रदान केली

याप्रसंगी परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री व्ही

सिंग गृह राज्यमंत्री किरण रिजिजू आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर या समारंभात उपस्थित होते

आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे दहशतवाद्यांना अर्थप्रवठा केल्याप्रकरणी हरियत कॉन्फरंसचे नेते मिरवाइज उमर फारूक आणि फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचा म्लगा नसीम गिलानी यांना समन्स जारी केले असून उदया एन आय ए म्ख्यालयात हजर होण्यास सांगितलं आहे जम्मू आणि काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून प्रव्हा एकदा युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं असून सीमेपलिकडून नियंत्रण रेषेनजिक चौक्या आणि गावांवर बेछूट गोळीबार करण्यात आला आज पहाटे कृष्णाघाटी सेक्टरमध्ये बॉम्ब गोळ्यांनी हल्ला करण्यात आला भारतीय भूदलातर्फे देखिल याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं असून कुठल्याही जिवीत हानीचं वृत्त नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचा बाजारभाव पडलेला आहे अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असल्याचं सांगत किसन वीर परिवाराचं हे काम पथदर्शी असल्याचे गौरवोदगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले भुईज इथल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या तृतीय डिस्टीलरी प्रकल्पाचं उदघाटन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत म्ख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते

देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवनात या मोहिमेचा प्रारंभ केला या मोहिमेत वेहमीप्रमाणेच शुव्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचं औषधं देण्यात आलं देशाला पोलिओ मुक्त करण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवलं जातं आहे नागपुरातही आज महापालिका क्षेत्रात दहा झोनल आणि वैद्यकीय अधिकारी तसंच आरोग्य निरीक्षकांमार्फत पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात आली

आरोग्य केंद्रा बसस्थानक रेल्वे स्थानक मजुरवस्त्या वाडे यासह आवश्यक त्या ठिकाणी पोलिओ केंद्र लावण्यात आली होती भारतीय संविधानामुळं आपल्याला मिळालेल्या अधिकारांची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हावी यासाठी सर्व धार्मिक स्थळांच्या परिसरात संविधान उद्देशिका शिलालेखाची निर्मिती व्हावी असं प्रतिपादन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष बौद्ध धम्मगुरू भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केलं

ी नेक बाबतीत विविधता ी सूनही देशातील प्रत्येक नागरिकाला स्वाभिमान प्रदान करणारे हक्क संविधानानं प्रत्येकाला बहाल केंलं आहे ही देशातील प्रत्येकासाठी गौरवशाली बाब आहे शा संविधानाबाबत जाणीव जागृती व्हावी यासाठी आज नागपूर शहरात नेक ठिकाणी संविधान उद्देशिका शिलालेखाची निर्मिती केली जात आहे

या रस्ते बांधकामाम्ळं जिल्ह्यातली पाचशेपेक्षा अधिक खेडी परस्परांशी जोडली जातील

म्ख्यमंत्री ग्रामसडक योजनेत एशियन डेव्हलपमेंट बँकेचं अर्थसहाय्य यासाठी घेतलं जाणार आहे

बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातल्या मोठ्या धरण परिसरात अपेक्षित पाऊस झाला नसल्यानं काही प्रकल्पांतून खरीप आणि रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्यात आलं होतं त्याम्ळं प्रकल्पांच्या पाणी साठ्यात झपाट्यानं घट झाली

हिंगोली जिल्ह्यातली महत्वाची बाजारपेठ असलेल्या वसमत रोड रेल्वे स्थानकावर कालपासून नागपूर कोल्हापूर आणि पूणे अमरावती या दोन एक्सप्रेस गाड्यांना थांबा दिला गेला ही एक्स्प्रेस दर शनिवारी आणि दर सोमवारी या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामना मोहाली इथं सुरू असून भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

मध्य रेल्वे मंडळ नागपूर विभागात येणाऱ्या आष्टी आणि कारंजा तहसीलच्या टपाल कार्यालयात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मंडळानं संगणीकृत आरक्षण केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे टपाल कार्यालयात संगणीकृत प्रवासी आरक्षण केंद्राला दिल्ली रेल्वे बोर्डानं स्वीकृती दिली आहे यापूर्वी आष्टी आणि कारंजातील प्रवाशांना रेल्वेचं तिकीट आरक्षित किंवा रद्द करण्यासाठी आर्वी किंवा वर्ध्यामध्ये जावं लागत होतं